ते आज मुंबईत भारतीय औद्योगिक संघटनेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला अधिकाधिक इंधनाचीही गरज आहे आणि इराण हा भारताला इंधन पुरवठा करू शकणारा विश्वासू भागिदार आहे असं झरीफ यांनी नमूद केलं भारत आणि इराणमधले संबंध धर्मिक आणि आर्थिक मुद्यांच्या पलिकडचे असल्याचंही त्यांनी अधोरेखीत केलं

आपल्या नागरिकांचं हित या दोन्ही देशांमधल्या एकसमान तत्वानंच भारत आणि इराणला एकत्र आणलं आहे असं देसाई यावेळी म्हणाले

महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या सरस योजनेअंतर्गत महालक्ष्मी सरस दोन हजार वीस या उत्पादन विक्री प्रदर्शनाचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतल्या एम एम आर डी ए मैदावर उद्घाटन झालं

यापुढे हा उपक्रम व्यावसायिक पातळीवर यापेक्षाही मोठा टप्पा गाठेल आणि बचत गटांच्या महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या अधिक लाभदायक ठरेल असा विश्वास कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती महराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीप आणि महाराष्ट्र ग्रामजीवन अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला आणि इतर मान्यवर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते

ठाणे जिल्ह्यातल्या घोडबंदर इथल्या पोलीस चौकी जवळ आज पहाटे साडेसहाच्या सुमारास एका खाजगी प्रवासी बसनं अचानक पेट घेताला मात्र सुदैवानं कोणतीही जिवीतहानी झाली नाही

ही बस गुजरातमधून ठाणे इथं येत होती अशी माहिती आपत्कालीन विभागाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली आहे मीरा भाईदर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याचंही त्यांनी सांगितलं आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही बौद्ध जप परपरेविषयी कर्नाटक मधल्या ड्रेपूंग गोमांग मठातील बौद्ध भिक्खूच्या सादरीकरणाद्वारे औरंगाबाद ध्वं महात्मा गांधी मिशन संगीत अकादमीच्या अकराव्या शारंगदेव महोत्सवाला आज प्रारंभ झाला पंधित बिरजू महाराज बौध्द भिक्खू गेशे कालसॉग शेखब महागामीच्या संचालक पार्वती दत्ता श्तिहासतज्ज्ञ श्ति दुलारी कुरैशी यांनी दीप प्रज्वलन करून या महोत्सवाचं उद्दाटन केलं शारंगदेव महोत्सवांतर्गत चार दिवस विविध सादरीकरणं होणार आहेत नांदेडमधली अनेक विद्यापीठं आणि महाविद्यालायांनी आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवा आचा काल समारोप झाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात समारोपाच्या कार्यक्रमानिमीत्त गिरीश कार्नाड यांचे समकालीनत्व या चर्चासत्राचं आयोजन केलं होतं तर नांदेडमधल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातल्या भाषा पंधरवड्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात जेष्ठ कवी लक्ष्मीकांत तांबोळी सहभागी झाले होते सोलापूरात आज सोरेगाव रस्त्यावरच्या पिसे इंडस्ट्रीजला आग लागली

आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून पोलीस पुढील तपास करत आहेत

झो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ही माहिती दिली आहे हा उपग्रह दळणवळण दूरचित्रवाणी आणि प्रसारण क्षेत्रात उच्च दर्जाची सेवा पुरवेल निर्भया बलात्कार प्रकरणातला दोषी मुकेश सिंग याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज फेटाळला केंद्रीय गृहमंत्रालयानं आजच मुकेश याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे पाठवून तो रद्द करावा अशी शिफारसही केली होती